नवी दिल्लीत यासंदर्भात आज झालेल्या उच्चस्तरीय परिक्षणात्मक बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

देशातल्या सर्व विमानतळांवर परदेशातून येणा या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे असं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं मागच्या सरकारनं सुरू केलेल्या लोकोपयोगी योजनांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज विधानसभेत मराठवाडा वॉटर ग्रीड विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते या चर्चेदरम्यान लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख गंगापूरचे आमदार प्रशांत बंब सुरेश वरपूडकर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या अनुषंगानं बोलताना सरकारनं नदीजोड प्रकल्पाबाबत आपली भुमिका स्पष्ट करण्याची सुचना केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रक आणि महालेखापाल क्योवा अहवाल आज विधानसभेसमोर मांडला महसूल तसंच सार्वजनिक उपक्रमांबाबतचा हा अहवाल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागेल तितका निधी दिला जाईल गरज भासल्यास याकरता आकस्मिकता निधीही वापरला जाईल अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली राज्यातल्या कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबद्दल करण्यात आलेल्या विशेष चर्चेला ते उत्तर देत होते या विषाणूच्या तपासणीसाठी मुंबईतल्या कस्तुरबा रूग्णालयात तसंच नागपूरच्या इंदिरा गांधी रूग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली असून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेतही ही सोय उपलब्ध आहे असं ते म्हणाले या विषाणूवरील नियंत्रणासाठी प्ण्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे

नियंत्रणासाठी लागणाऱ्या मास्कसारख्या वस्तूंच्या साठेबाजांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे समाज माध्यमांतून कोरोनाविषयी अफवा किवा चुकीची माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम पोलिसांना देण्यात आले आहेत असंही टोपे यांनी सांगितलं या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा रूग्णालयामधे स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात येतील असंही त्यांनी जाहीर केलं उपसभापती डॉ

सांगली जिल्ह्यात कर्जमाफीनंतर राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवसुलीचा तगादा थांबवला आहे मात्र सांगली जिल्हा बँकेनं वसुली सुरूच ठेवली आहे अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली अनेक मोठ्या सहकारी संस्थांकडे जिल्हा बँकेचे सहाशे कोटी रूपये अडकले आहेत त्याच्या वसुलीसाठी बँकेनं लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे ही प्रक्रिया थांबवावी अशी मागणी होत आहे

थकित कर्ज भरण्यासाठी हप्त्यांची पुनर्रचना केली असूनही या ग्रामपंचायतींनी कर्ज बूडवलं

जळगाव शहरात साफ सफाई होत नसल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी आज पालिकेच्याच आवारात साखळी उपोषणाला सुरूवात केली अमरावती जिल्ह्यात धारणी आणि चिखलदरा तालुक्यात आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तसंच शासकीय आश्रम शाळेच्या ठिकाणी शिबिरं घेण्यात येतील असं सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सांगितलं नांदेड इथल्या नियोजित जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी पाच मजली इमारत बांधण्यात येणार आहे ब्लडाणा जिल्ह्यात दाताळा गावाजवळ काल मध्यरात्री कापसाच्या उभ्या असलेल्या ट्रॉलीवर मोटरसायकल आदळून अपघात झाला त्यात दोन जण ठार तर एकजण जखमी झाला आहे जखमीला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे नंदूरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातल्या शिरवे केंद्रावर काल दहावीच्या परीक्षेचा मराठीचा पेपर सुरू असताना सहाय्यक जिल्हाधिका यांनी केलेल्या तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थी नक्कल करताना आढळले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचे तसंच त्यासाठी दांडगाई केली जाण्याचे प्रकारही आढळले द्राक्ष निर्यातीसाठी लागणारं फायटो प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे कृषी उपसंचालक नरेंद्र आढाव यांना काल संध्याकाळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली